बी आय

जयशंकर यांनी म्हटलं आहा इराणमधल्या भारतीय मच्छीमारांपैकी कुणालाही कोरोना विषाणूची लागण झालटी नाही असंही त्यांनी स्पष्ट कलि

मात्र तिथळीरोनाचा फैलाव हळूहळू कमी होत आहा

बी आय नं आज मुंबईत सात ठिकाणी छापविकल त्राणा याचं घर आणि त्याच्या मुंबईतल्या कार्यालयांमध्या विक्रिपांताकलाअसल्याचं सी बी आय च्या अधिकाऱ्यांनी सांगितलं

एच एफ एल ला अर्थसहाय्य करण्यासाठी कपूर यानं डी एच

एल चा प्रवर्तक कपील वाधवान याच्यासोबत घोटाळ्याचा कट रचला असा आरोप सी बी आय नं क्ला आह

बी आय

झैनपोरा क्षमितल्या रिबन गावात दहशतवादी लपून बसल विसल्याची पक्की खबर मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी संयुक शोधमोहिम सुरु कल्ली होती त्यावछी ही चकमक झाल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहा

आजच्या दिवशी दक्षिरात रात्री पारंपारिक पद्धतीनं होलिका दहन कलि जातं दक्षितल्या शस्करी वर्गात होळी सणाला विशाध्महत्त्व आहा झीळीच्या दुसऱ्या दिवशी धुळवड साजरी कळी जाता महाराष्ट्रातही विशृत्तिः कोकणात होळीचा सण मोठ्या उत्साहानं साजरा कला जातो

राजकोट इथल्या सोराष्ट्र क्रिकेट्र संघटनच्या मैदानात आजपासून सौराष्ट्र आणि बंगालच्या संघांमध्यव्याजी चषक क्रिकेट्र स्पर्धेचा अंतिम सामना सुरु झाला नाणस्त्री जिंकल्यानंतर सौराष्ट्रनं पहिली फलंदाजी करण्याचा निर्णय घस्त्रीा